जागतिक विकास निर्देशकांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे अर्थ राज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली

वाढीचा हा वेग जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांमधे सर्वाधिक आहे

सरकारची वित्तीय कामगिरी उत्तम असून यंदाही वित्तीय तूट नियंत्रित राहील असं केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते तरलता आणि निधी समस्येसारख्या प्रशांचा निपटारा करण्यासाठी सरकानं रिझव्ह बँकेकडे केलेल्या निधीच्या मागणीचं त्यांनी समर्थन केलं यात रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेला कसलाही धोका नाही असं जेटली म्हणाले हा निधी वित्तीय तूट भरून काढण्यासाठी किंवा सरकारी खर्चासाठी मागितलेला नाही असं त्यांनी सांगितलं जी सॅट सेव्हन ए या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी ओ सज्ज असून प्रक्षेपानाची उलटगणना श्रीहरीकोटा विल्या सतीश धवन अवकाश केंद्रात सूरळीत चालू आहे

अचूक प्रक्षेपणासाठीच्या चाचण्या आणि श्वेन भरण्याच्या प्रक्रिया सुरु असल्याचं ओच्या अधिका यांनी सांगितलं

वाहन परवाना अणि वाहन नोंदणीप्रमाणपत्र व्रिक्ट्रॉनिक स्वरुपात स्वीकारण्याची सोय संबंधित विभागांनी करुन द्यावी असे निर्देश रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिले आहेत

ई चलनच्या माध्यमातून वाहतूक विभाग यांची खातरजमा करुन घेऊ शकेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे

खाजगी विद्यार्थी अतिविलंब शुल्कासह ऑफलाईन पध्दतीनं हा अर्ज भरून परीक्षा देऊ शकतील असं मंडळानं कळवलं आहे